बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदार संघाच्या राष्टवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे खासदार डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं नमिता मुंदडा यांचे पती अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत काल बैठक झाली या बैठकीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांची यादी जवळपास नक्की करण्यात आली असून केजमधून नमिता मुंदडा यांचं नाव निश्चित झालं असल्याचं मुंदडा समर्थकांनी सांगितलं भाजप प्रवेशापूर्वी नमिता मुंदडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे पाठवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केज विधानसभा मतदार संघातून नमिता मुंदडा यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली होती नमिता मुंदडा या माजी मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत

ते आज चेन्नई इथं भारतीय तंत्रज्ञान संस्था आय आय टीच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते विविध शाखांमध्ये विशेष ग्णवत्ताधारक विद्यार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पदकं तसंच पदवी प्रमाणपत्रं प्रदान करण्यात आली

यावेळी शाह यांनी हृतात्मा सैनिकांच्या पत्नींना आणि जवानांना वीरता पुरस्कारानं सन्मानित केलं

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग केल्या आहेत

न्यायमूर्ती एन व्ही रामना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ या याचिकांवर सुनावणी घेणार आहे

मोदी सरकारचं स्वच्छ भारत अभियान हे जगासाठी चांगलं उदाहरण असून या अभियानामुळे भारतीय समाजाचा स्वच्छतेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे असंही त्यांनी सांगितलं

मराठी आणि हिंदी चित्रपटांसह मराठी आणि इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या शोले या चित्रपटातली कालिया डाकूची भूमिका प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहे त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

बार्शी अर्बन बँकेचे अध्यक्ष पांगरी इथल्या शिक्षण संस्थांचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत

सोलापूर जिल्ह्यात हा अपघात झाला श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून संतप्त जमावानं मंत्र्यांच्या वाहनाचं नुकसान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे

काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला मात्र महिला द्रहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं

मिश्र दुहेरीत साईप्रतिक कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं